माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी वार्ताहरांना माहिती देताना या निर्णयामुळे साखरेच्या दरात स्थैर्य येईल तसंच बाजारात साखरेचा साठा सहज उपलब्ध होऊ शकेलअसं सांगितलं तसंचराष्ट्रीय खाणकामगार आरोग्य संस्थेचं विलीनीकरण राष्ट्रीय व्यावसायिक आरोग्य संस्थेमध्ये करण्यासही मंत्रिमंडळानं मंजूरी दिली आहे

पॉस्को बाल लैंगिक गुन्हे संरक्षण सुधारणा विधेयकाला राज्यसभेनं मंजुरी दिली आहे

लहान मुलांचा अश्निल चित्रपटांमध्ये वापर करणाऱ्यांना पाच वर्षे तुरुंगवास आणि दंडाची तरतूद राहील पुन्हा हाच गुन्हा केल्यास सातवर्षापर्यंत शिक्षा आणि दंड करण्यात येईल

अमित शहा बेकायदा कृत्य प्रतिबंध कायदा सुधारणा विधेयक काल लोकसभेत प्रचंड गोंधळातच मंजूर करण्यात आलं दहशतवादाला पाठबळ देणाऱ्या तसंच दहशतवादाचा प्रचार प्रसार करणाऱ्यालाही दहशतवादी ठरवण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे

यामुळे सुमारे एक कोटी कामगारांना लाभ होणार असल्याचं कामगार मंत्री संजय कुटे यांनी सांगितलं

मात्र काही तांत्रिक कारणांनं गेल्या नऊ वर्षापासून हे काम झालेलं नाही

देशाची आर्थिक आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या मुंबई आणि पूणे या दोन शहरांना जोडणारा प्रमुख दुवा म्हणजे रेल्वे मार्ग

नोकरी आणि व्यवसायानिमित्त अनेक नागरिक रोज पुणे मुंबई हा प्रवास करतात पण मध्य रेल्वेतर्फे करण्यात येणाऱ्या दुरुस्तीच्या कामामुळे डेक्कन एक्स्प्रेस प्रगती एक्स्प्रेस कोयना एक्स्प्रेस गदग एक्प्रेस पूणे पनवेल पॅसेंजर या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर पनवेल नांदेड हॉलिडे स्पेशल आणि नांदेड पनवेल एक्स्प्रेस हुबळी एक्स्प्रेस मुंबई ते कोल्हापूर दरम्यान धावणाऱ्या कोयना आणि सह्याद्री एक्स्प्रेस या गाड्या पुण्यापर्यंत धावणार आहेत भुसावळ पुणे भुसावळ ही गाडी दौंड मनमाड मार्गे धावणार आहे

नक्षल सामाजिक कार्यकर्ता गौतम नवलखा आणि त्यांच्याशी निगडीत नक्षलवादी गट हिजब्रूल मुजाहिदीन आणि कश्मीरी फुटीरवादी नेत्यांच्या संपर्कात होते असा दावा पूणे पोलिसांनी काल मुंबई उच्च न्यायालयासमोर केला सह आरोपी रोना विल्सन आणि सुरेंद्र गडलिंग यांच्याकडून हस्तगत काही कागदपत्रांमध्ये यासंदर्भात पुरावे मिळाल्याचं वकील अरुणा पै यांनी पोलिसांच्या वतीनं सांगितलं

मुख्यमंत्री देवेंद्र फडणंवीस आणि चित्रपटगृह मालकांची याबाबत काल यासंदर्भात बैठक झाली त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यात पोलीस नक्षलविरोधी अभियानावर असताना घातपात करण्याचा नक्षल्यांचा डाव पोलिसांनी उधळून लावला चामोर्शी तालुक्यातील माडेआमगावजवळ नक्षल्यांनी स्फोटकं पेरुन ठेवली होती ती निकामी करण्यात पोलिसांना काल यश आलं

त्यामुळे मोठा अनर्थ टळला

घुळे धूळे जिल्ह्यातल्या दोंडाईचा घरकूल घोटाळा प्रकरणी माजी मंत्री डॉ

दत्ता हलसगीकर पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषदेची सोलापूर शाखा आणि प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीनं देण्यात येणारा दिवंगत दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्यिक राज्यस्तरीय पुरस्कार यंदा साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष ज्येष्ठ लेखिका डॉ अरुणा ढेरे यांना जाहीर झाला आहे मसापच्या सोलापूर शाखेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी आणि फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉक्टर सुहासिनी शहा यांनी ही माहिती दिली आहे

येत्या रविवारी सोलाप्रमध्ये पुरस्कार वितरण होणार आहे एफ टी आय आय पुण्यातली चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था अर्थात एफटीआयआय ही जगातली दहावी उत्कृष्ट चित्रपट संस्था ठरली आहे सीईओ वर्ल्ड मॅगझिननं जगातल्या उत्कृष्ट तीस चित्रपट संस्थांची यादी प्रसिद्ध केली असून त्यामध्ये एफटीआयआय दहाव्या स्थानावर आहे

व्रि वाहतूकीचे नियम मोडणाऱ्यांवर पोलीसांनी कारवाई केल्याच्या बातम्या रोज येतात पण नियम धाब्यावर बसवण्याऱ्या लोकांची खोड काही जात नाही आता मात्र अशा लोकांची खोड मोडणारा कायदा येऊ घातला आहे काय सांगतो हा कायदा ते ऐका आणि नियम पाळा

नव्या कायद्याला लोकसभेनं मंगळवारीच मंजुरी दिली आहे या कायद्याचा अंमल सुरू झाला की नियम मोडणाऱ्यांना थोडक्यात सुटका करून घेता येणार नाही दंडाची रक्कम तब्बल पाच पटीनं वाढणार आहे

अल्पवयीन मुलानं कायदा मोडला तर आता त्याच्या पालकाला किंवा वाहनाच्या मालकाला शिक्षा होऊ शकते शहाण्याला शब्दांचा मार पुरतो म्हणतात आपल्यासाठी तो पुरेसा ठरला नाही बहुधा आता हा दंडाचा मार तरी पुरेसा ठरतो का ते कळेलच लवकर

पालघरच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागा कडून काल अतिवृष्टीबाबत दक्षतेचा श्रीरा देण्यात आला आहे नागरिकांनी दामिनी नावाचं मोबाईल ऍप डाऊनलोड करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे

रायगड रायगड जिल्हयाला काल पावसानं झोडपून काढले

अलिबागनजिक वाडगावच्या नदीला पूर आल्यानं गावाला त्याचा चांगलाच तडाखा बसला

हवामान कोकणात काल अपेक्षेप्रमाणे बहुतांश ठिकाणी पाऊस झाला मुंबईसह कोकणात काही ठिकाणी मुसळधार वृष्टी झाली मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर विदर्भ आणि मराठवाङ्यात तूरळक ठिकाणी हलका पाऊस झाला आज कोकणात सर्वत्र मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे